जम्मू कश्मीरमधे गटविकास परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जम्मुतल्या स्थानबद्ध विरोधी पक्ष नेत्यांची मुक्तता संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानचे प्रधानमंत्री भ्रान खान यांनी केलेले आरोप जम्मू कश्मीर सरकारनं फेटाळले

देशात आणि परदेशातही गांधीजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आज सकाळी नवी दिल्ली धिं राजघाट या गांधीजींच्या समाधीजवळ सर्वधर्म प्रार्थनासभा आयोजित केली होती राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग लोकसभेचे सभापती ओम बिर्ला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश अनेक केंद्रीय मंत्री भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी भाजपा कार्याध्यक्ष जे

नङ्डा ियादी नेत्यांनी बापूजीच्या समाधीवर पुष्पार्पण करून त्यांना आदरांजली वाहिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी अहमदाबाद क्वे साबरमती आश्रमाला भेट देऊन एकदाच वापरात येणा या प्लास्टिकपासून आश्रमाला मुक्त करण्याच्या मोहिमेत सहभागी होतील

गांधीजींच्या दिडशेव्या जयंतीनिमित्त काढलेल्या टपाल तिकीटाचं तसंच माय लाईफ जि माय मेसेज या पुस्तकाचं प्रकाशनही मोदी यांच्या हस्ते होणार आहे गांधीजी हे जगासाठी आदर्श होते आणि त्यांनी सर्वांना धार्मिक ऐक्य अस्पृश्यतानिवारण आणि महिलांची उन्नती करण्याचा मार्ग दाखवला असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे गांधीजींच्या सत्य अहिंसा सलोखा नैतिकता आणि साधेपणा या तत्त्वांचा अंगिकार केला पाहिजे असं त्यांनी म्हटलंय गांधीजींच्या मनात निर्भयतेचं बीज कसं पडलं याचं चित्रण करणा या हे राम या लघुपटाचं प्रकाशन काल माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं

नवी दिल्ली क्वें पदयात्रेचं नेतृत्व काँप्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी करणार असून राहुल गांधी या पदयात्रेत सहभागी होणार आहेत

हा जागतिक विक्रम ठरण्याची शक्यता आहे

गांधी जयंती साजरी करण्यासाठी उत्तर प्रदेश विधानसभेचं विशेष अधिवेशन आज सकाळी अकरापासून सुरू झालं आहे

आसाममधल्या विविध सरकारी विभागात गांधीजयंतीचं आयोजन करण्यात आलं मुंबई डिल्या मणीभवन डिं भजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे श्रीलंकेचे प्रधानमंत्री रानिल विक्रमसिंघे हे एका विशेष पोस्टाच्या तिकीटाचं अनावरण करणार आहेत पॅलेस्टीन सरकारनंही महात्मा गांधीजींच्या विचारांवर आधारित पोस्टाच्या तिकीटाचं अनावरण केलं फ्रान्सचे भारतातले राजदूत झिंन्यूअल लेनैन यांनी फ्रान्स सरकारतर्फे गांधीजींना आदरांजली वाहिली

भारतीय उच्चायोगातर्फे सुप्रसिद्ध नृत्यांगना शर्मिला बॅनर्जी यांनी गांधीजींच्या आयुष्यावर आधारित नृत्यनाटिका सादर केली या कार्यक्रमात बांगलादेशमधले अनेक शालेय विद्यार्थीही सहभागी झाले बांगलादेशच्या शिक्षणमंत्री दीपू मोनी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या गांधीजींचे विचार अंमलात आणून आज जगाला भेडसावणाऱ्या अनेक आव्हानाना तोंड देता येईल असं मत त्यांनी व्यक्त केलं बांगलादेशातल्या भारतीय उच्चायुक्त रीवा गांगुली दास यासुद्वा उपस्थित होत्या गांधीजींचे विचार आजच्या काळालाही अनुरूप असल्याचं त्या म्हणाल्या

राष्ट्रपति रामनाथ कोविंद उपराष्ट्रपति एम व्यंकया नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राजधानी दिल्लीमध्ये विजयघाट या शास्त्रीजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली शास्त्रीजींच्या जयंतीनिभित्त लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय स्मारक ट्रस्टतर्फे भजनं आणि देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे

सैनिक आणि शेतकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी त्यांनीच जय जवान जय किसान ही घोषणा दिली होती गांधी जयंतीनिमित्त केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी आज नवी दिल्लीत दिरा गांधी स्टेडीयम क्रें फिट डिया प्लॉग रन ला हिरवा झेंडा दाखवला

गांधीजी यांनी अहिंसा आणि सत्याचा मार्ग सर्व विधाला दाखवला

जम्मू कश्मीरमधे गटविकास परिषद निवडणुकांच्या पार्धभूमीवर जम्मुतल्या विरोधी पक्षांच्या राजकीय नेत्यांची स्थानबद्धता राज्य प्रशासनानं संपुष्टात आणली आहे नॅशनल कॉन्फरन्स कॉंप्रेस नॅशनल पँथर्स पार्टी आणि विर काही राजकीय पक्षांचे नेते पाच ऑगस्टपासून स्थानबद्ध होते जम्मूतल्या सर्व स्थानबद्ध नेत्यांना ते त्यांच्या राजकीय कामासाठी मुक्त असल्याचं संबंधित पोलीस ठाण्यांनी कळवलं आहे

प्रधानमंत्री ा ्ज्ञान खान यांचा आरोप म्हणजे खोटारडेपणाचा कळस आहे अशा शब्दात जम्मू कश्मीरच्या प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया दिली पाकिस्तान हा दहशतवादापासून सर्व जगाचं लक्ष अन्य ठिकाणी वळवण्यासाठी असे बिनबुडाचे आरोप करत असल्याचंही ते म्हणाले जम्मू कश्मीरमधे सध्या शांतता कायम आहे तिथले नागरीक पत्रकार पर्यटक तिथं खुलेपणानं वावरत आहेत

यातले बरेच पत्रकार हे सरकारवर टीका करणारे आहेत असंही ते म्हणाले जम्मू कश्मीरमधे राष्ट्रीय विधी विद्यापीठ सुरु करण्यासाठी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जम्मू कश्मीर राष्ट्रीय विधी विद्यापीठ मसुद्याला मंजुरी दिली या कायद्यामुळे अन्य राज्याप्रमाणेच जम्मू कश्मीरमधे कायद्याचं शिक्षण घेणं सुलभ होईल असं राज्यपाल म्हणाले

या परिषदेत प्रत्येक राज्यात विधी शाळा असावी असं ठरवण्यात आलं होतं दर्जेदार विधीशिक्षण मिळावं म्हणून राष्ट्रीय विधी शाळा विद्यापीठाची स्थापना करण्याचा विचार सुरू आहे जम्मू कश्मीरमधल्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सर्व जिल्ह्यांमधल्या प्रत्येक डेरनेट केंद्रात आणखी दहा संगणक लावण्याचे निर्देश सर्व उपायुक्तांना देण्यात आले आहेत त्याचबरोबर प्रशिक्षक तसंच संगणकांच्या देखभालीची व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत

बिहारमध्ये पुनपुन नदीच्या बांधाला दोन ठिकाणी तडे गेल्यामुळे तिथली पूरस्थिती आणखी बिकट झाली आहे पुनपुन नदी धोक्याच्या पातळीच्या तीन मीटर वरून वाहत आहे तसंच गंगा आणि सोन नद्यांच्या पाण्यातही सतत वाढ होत आहे कटिहार बेगुसराय खगडीया आणि भागलपुरसह पंधरा जिल्ह्यातल्या वीस लाखपेक्षा जास्त नागरिकांना या पुराचा फटका बसला आहे पाटण्यामध्ये सगळ्यात जास्त पाणी भरलं असून तिथे तीन लाखपेक्षा जास्त लोकांना पुराचा तडाखा बसला आहे

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्याडावाची सुरूवात चांगली झाली